अखेरचा दिवस राज्य सरकार कोरोना संदर्भातील दस्तऐवज लवकरच प्रकाशित करणार

उमरेड कर्हांडला अभयारण्य आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू

याविषयी अधिक माहिती देत आहेत पोलीस आय्क्त अमितेशक्मार बाईट लॉकडाऊन में शहर में अलग अलग जगह पे नाकाबंदी लगाई जा रही है कोई अनावश्यक किसी प्रकारकी म्व्हमेंट शहर में नहीं हो इसलिए प्लिस यंत्रणा प्री तरह से स्सज्जीत है सभी द्रकाने स्टब्लिशमेंटस् बंद रहेंगे हमारी होटल असोसीएशन वाईन शॉप असोसीएशन और अलग अलग स्टक्क होल्डर्स के साथ डिटेल मिटिंग सूबह से चल रही हैं और जो जो नियमावली है गाइडलाईन है वो हम उनको समझा रहे है प्लिस की भ्मिका यही है की जो बढता हआ संक्रमण है उसको रोकने के लिए इस प्रकार के स्ट्रिंजन नियम जरूरी थे और इसकी लोगों के दवारा पालन किया जाए अगर उल्लंघन हुआ तो प्लिस यंत्रणा के द्वारा बहृत ही सक्त कारवाई कि जायेगी म्ख्यमंत्री कोरोनाबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं आणि कडक लॉकडाऊन करायला भाग पाडू नये हा शेवटचा इशारा आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपदधती त्याला अनूरूप करावी लागेल बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस

डिजीलॉकर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ओ

अर्थात अॅनलाईन शिक्षक विदयार्थी नोंदणी व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्रे डिजीलॉकरशी जोडले जाणार असल्याची घोषणा केली आहे जारी केलेली प्रमाणपत्रे आपोआप डिजीलॉकरकडे वर्ग केली जाणार असून ती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एन

आणि डिजीलॉकरच्या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहेत

सी टी ई

परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा आज अखेरचा दिवस आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा यंदाचा हा चौथा भाग ऑनलाईन असणार आहे एक्झाम वॉरियर अभियानात विदयार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुकांनी इनोव्हेटीव्ह इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

माझ्या शिक्षणात सुद्धा याचा खुप फायदा झाला मोदीजींनी ज्या प्रकारे सर्व समज्न सांगितले ते ख्प आवडले मोदीजींनी स्वतः लिहिलेली प्स्तक एक्झाम वोरियर्स आम्हाला भेट दिली तो क्षण ख्पच रोमांचक होता माझ्यासाठी हा क्षण इतका रोमांचक होता की मी तो क्षण जिवणाभर विसरू शकत नाही

देशातील हा एक अनोखा उपक्रम आहे ही कागदपत्रे लवकरच प्रकाशित केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना एका विशेष कार्यक्रमात दिली आहे कोरोना महामारी पूर्णपणे नवीन होती यापूर्वीचे संसर्गजन्य रोग परिस्थिती कशी हाताळली याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अशा प्रकारच्या आजाराबद्दल सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता राज्य सरकार सर्व वैदयकीय उपचार संबंधित कागदपत्रे एकाच खंडात ठेवणार आहे तर एक खंड सामान्य लोकांसाठी असेल यामध्ये जिल्हा पातळीवरील आणि विभाग स्तराच्या व्यतिरिक्त स्थलांतरित कामगार वाहतूक इत्यादींची परिस्थिती कशी हाताळली जाते यासारख्या माहितीचा समावेश असेल

पर्यटक वाहन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे कोणत्याही पर्यटक व्यावसायिकाला संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून परवानगी घेता येणार आहे

सर्व विद्यमान परवानग्या त्यांच्या वैधतेपर्यंत चाल् राहणार असून नव्या नियमांदवारे संपूर्ण देशात पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे सई परांजपे प्रसिध्द लेखिका नाटककार दिग्दर्शिका सई परांजपे यांना आणि मग एक दिवस या अनुवादित प्स्तकासाठी मराठी भाषेकरता अन्वादाचा साहित्य अकादमी प्रस्कार आज प्रदान करण्यात आला प्रसिध्द अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या अँड देन वन डे या आत्मचरित्राचा मराठी अन्वादासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे दिल्ली इथं काल झालेल्या कार्यक्रमात प्रा चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते त्यांना हा प्रस्कार देण्यात आला

यशोमती ठाक्र रस्ते पुल इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पड्ड देणार नाही अशी ग्वाही देतानाच प्रत्येक काम गुणवतापूर्ण आणि दर्जेदार व्हावे असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाक्र यांनी यंत्रणेला दिले साडेनऊ कोटींच्या रस्ते विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या तिवसा भातक्ली अमरावती तालुक्यातील वरखेड मार्डा जहागीरपूर मालधूर ग्रुकंज मोझरी नांदगावपेठ खोलापूर टाकळखेडा संभू परिसरातील विविध गावे आणि खेड्यापाड्यातील नागरिकांना या विकासकामांचा लाभ होणार आहे रुग्णालय निलंबन ब्लडाणा जिल्ह्यात खामगाव इथं असलेल्या सिल्वर सिटी रुग्णालयाला महात्मा फ्ले जनआरोग्य योजनेतून निलंबित करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य प्रशासनानं घेतला आहे योजनेची अंमलबजावणी स्रू असतानाही रुग्णालय प्रशासन गरीब रुग्णांकडून पैशांची वस्ली करत असल्याचं समोर आलं होतं यानंतर आरोग्य प्रशासनानं रुग्णालयाला या योजनेतून वगळण्याबाबत कारवाई करायचा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अनिल देशम्ख म्केश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळली होती आणि त्यानंतर मनस्ख हिरेन यांची हत्या झाली होती या दोन्ही प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयए करीत आहे या तपासात जे सत्य पूढे येईल त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केंद्र आणि राज्य सरकार करेल अशी ग्वाही ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी दिली आहे

काल बछड़याची तब्येत खालावल्याने तिला गोरेवाडा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला परंत् तत्पूर्वी रात्री बछड्याचा मृत्यू झाला मनोहर जाधव निधन दलित पँथर चळवळीतील ज्येष्ठ कवी मनोहर जाधव यांचं काल नवी मंंबईतील रुग्णालयात निधन झालं

दलित पॅथर चळवळीतील ज्येष्ठ कवी गायक झूंजार कार्यकर्ते आणि समर्पित सुस्वभावी नेते मनोहर जाधव यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे